या अधिवेशनात नागरिकांच्या हिताच्या मुद्यांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केली संसदीय कामकाजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री अरूण जेटली कांप्रेस नेते गुलाम नबी आजाद आनंद शर्मा आणि मल्लिकार्जुन खरगे समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव आणि प्राध्यापक राम गोपाल यादव सीपीआयचे नेते डी राजा तृणमुल काँप्रेसचे सुदीप बंदोपाध्याय आणि अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड् यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुरु आहे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन देखील मंगळवारी सकाळी सर्व पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत या अधिवेशनातल्या संभाव्य कामकाजाबाबत आपली रणनिती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची बैठकही आज होणार आहे

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे विराजमान झाल्या

महापौरपदासाठी भाजपा ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरिता मोरे यांची नामनिर्देशन पत्र दाखल केली होती

महानगरपालिका महापौर पद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित होतं

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश संपादन केलं आहे

नगराध्यक्षपदी भाजपाएचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांची निवड झाली केंद्रशासनाच्या मृदा आरोग्य पत्रिका योजनेमुळे जामिनीतल्या पोषक घटकांचं प्रमाण शेतकऱ्यांना समजून घेता येतं त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी नेमकं नियोजन करणं शेतक यांना शक्य झालं आहे परिणामी शेतक यांच्या अतिरिक उत्पादन खर्चात मोठी बचत होत आहे याबाबतचा आपला अनुभव उस्मानाबाद जिल्ह्यातले लाभार्थी रामदास कोळगे यांनी सांगितला

केंद्रिय मंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी मुंबईत काल झालेल्या स्टील क्षेत्रातल्या पुरस्कार सोहळ्यात ही माहिती दिली

जगातल्या अनेक देशांनी स्टील उत्पादन थांबवल्यामुळे सर्वाधिक स्टील उत्पादक देश म्हणून भारताला इतर देशांची गरज भागवताना स्वतःलाही फायदा करुन घेता येईल असंही ते म्हणाले ऑस्ट्रेलियाच्या दौ यावर पहिल्याच कसोटी क्रिकेट सामना जिंकून भारतानं आज तिहास घडवला

ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा चिकाटीनं प्रतिकार केला

पहिल्या डावात शतक आणि दुस या डावात अर्धशतक झळकवणा या चेतेश्वर पुजाराला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं